काही ठळक बातम्या

पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त नोडल अधिकारी म्हणून काम करतील अशी राज्य सरकारची स्पष्टोक्ती कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ

राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

कालपासून वाजपेयी यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं एक उत्कृष्ट वक्ता उत्कृष्ट संसदपदू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नेतृत्वाचा ळसा उमटवणारे आणि प्रतिभावान कवी असं बद्दआयामी व्यक्तिमत्व काळाच्या आड झालं आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक असलेले अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य होते

आणिबाणी दरम्यान तुरूंगवास भोगल्यानंतर झालेल्या निवडणूकीत मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात वाजपेयी यांनी परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती

देशाच्या स्वःसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचं त्यांनी समर्थन केलं होतं पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला आणि लाहोर दिल्ली दरम्यान बस सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला होता आणि स्वतः पहिल्या बस मधून पाकिस्तान मध्ये चर्चेसाठी ते गेले होते कारगिल युद्धा दरम्यान वाजपेर्यींच्या कणखर मुत्सद्देगिरीची चुणूक सर्वांनाच दिसून आली होती

याशिवाय पद्मविभूषण डी

लोकमान्य टिळक पुरस्कार उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभपंत प्रस्कार आदी अनेक पुरस्कार देण्यात आले होते कवी हृदयाच्या आणि साहित्यिक बाणा असलेल्या वाजपेयी यांनी राष्ट्रधर्म पांचजन्य स्वदेश आणि वीर अर्ज्ञन या दैनिकांचं संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं त्यांच्या मेरी संसदीय यात्रा शक्ती से शांती जनसंघ और मुसलमान संसद में तीन दशक अशी अनेक पुस्तके त्याचप्रमाणे मेरी इक्यावर कविताये कैदी कविराज की कुंडलिया आदी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत भारतीय राजकारणातील महान विभूती असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या देहावसानानं अत्यंत दुःख झाल्याचं राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे त्यांची भविष्यपूरक धोरण देशाच्या प्रत्येक व्यक्तीला प्रगतीपथावर नेणारी होती असं देखील त्यांनी म्हटलं आहे भारतीय राजकारणातील दैदिप्यमान तारा असलेले अटल बिहारी वाजपेयी हे अत्यंत मैत्रिपूर्ण आणि प्रेमछ व्यक्तीमत्व होतं त्यांच्या निधनाम्रछं भारत एका अनेक पैलू असलेल्या रत्नाला म्रकलं असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती श्री

व्यंकय्या नायडू यांनी आपल्या शोकसंदेशात केलं आहे मी निःशब्द आहे मनामध्ये भावनांचा कल्लोळ उठला आहे देश सेवेसाठी आयुष्य वाहणाऱ्या एका युगाचा अंत झाला आहे असं अटलजींना श्रद्धांजली वाहतांना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानं संपूर्ण देशभरात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासह सर्वच स्तरातून दुःख व्यक्त होत आहे जमावाकडून होणारी जीवघेणी मारहाण आणि हिंसाचाराला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपाय्रक्त नोडल अधिकारी म्हणून काम करतील असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे गेल्या महिन्यात धुळे जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही घोषणा केली आहे या संदर्भात राज्य सरकारनं सरकारी निर्णय जारी केला आहे अफवा आणि द्वेषभावना पसरवणाऱ्या घटकांचा शोध घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी विशेष कृती दलाची स्थापना करावी असे निर्देश सरकारी निर्णयात दिले आहेत

लोकसभा मुदतपूर्व विसर्जित झाल्यास डिसेंबरमध्ये चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकांसह लोकसभा निवडणूका घेण्याची क्षमता निवडणूक आयोगाकडं आहे असं मुख्य निवडणूक आय्रक्त श्री

रावत यांनी म्हटलं आहे मध्य प्रदेश छत्तीसगढ मिझोराम आणि राजस्थान या राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणूका होणार आहेत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ उमा वैद्य यांना राष्ट्रपती प्रस्कार जाहीर झाला आहे

उमा वैद्य यांना जाहीर झाला आहे

वैद्य यांना अध्ययन अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे मुंबई विद्यापीठात संस्कृत विभाग प्रमुख तसंच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सदस्या म्हणून त्यांनी सक्षमपणं काम सांभाळले आहे त्या संस्कृत भाषा आणि व्याकरण शास्त्राच्या व्यासंगी विद्वषी आहेत

वैद्य यांनी जपान अमेरिका ऑस्ट्रेलिया मॉरिशस या विविध देशांमधील विद्यापीठांमध्ये अभ्यागत प्राध्यापक तसंच संस्कृततज्ञ म्हणून व्याख्यानं दिली आहेत तसंच संशोधन पत्र सादर केली आहेत त्यांच्या विविध विषयांवरील संशोधनांना परदेशात देखील मान्यता आणि ख्याती प्राप्त झाली आहे यापूर्वी डॉ वैद्य यांना राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार मानद डी

लोकमान्य गौरव पुरस्कार या सन्मानांसह अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत विद्यापीठाचे कुलगुरू श्री श्रीनिवास वरखेडी यांनी डॉ वैद्य यांचं अभिनंदन केलं आहे

सुधीर मुनगंटीवार यांना राखी बांधून या केंद्रानं कालपासून राखी विक्रीस सुरुवात केली आहे या केंद्रात बांबूपासून सायकल कपडे घरातील शोभिवंत वस्तू आणि गणरायाची मूर्ती देखील बनविण्यात येतात

सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये चिचपल्ली इथं बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केल्यानंतर या केंद्रामार्फत विविध प्रयोग सुरु असून याद्वारे हजारो बेरोजगारांना रोजगार दिल्या जात आहे या संस्थेमार्फत बांबू आधारित विविध प्रकल्प पोंभूर्णा मूल बल्लारपूर तालुक्यात राबविण्यात येत आहेत या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचं काल मुंबई इथं दीर्घ आजारानं निधन झालं

त्यांनी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित वाडेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात कर्नाह क्षेत्रात काल पाकिस्तानी लष्करानं युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचं वृत्त आहे नियंत्रण रेषेलगतच्या सैदापोरा भागात पाकिस्तानी लष्करानं ब्लॅक रॉक ठाण्यावर अचानक गोळीबार केल्यानं चकमक उडाली दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार केरण्यात आला यात कोणतीही जीवितहानी झाली नाही नागपूर नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर आसनापूर ते अर्धापूर हा रस्ता खड्डेमय झाल्यानं तो तात्काळ दुरूस्त करावा या मागणीसाठी आज नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं याठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं